निवडणक आयोग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त एक हजार मतदारांना मतदान करण्याची परवानगी दिली आहे

त्यामुळे आता मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे आसाम केरळ तामिळनाडू पश्चिम बंगाल ह्या राज्यात आणि पुदच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगानं हा निर्णय घेतला आहे

मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी सावलीची व्यवस्था शौचालय दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोय तापमापक आणि निर्जंतुकीकरण अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मतदान केंद्रांवर मास्कची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे संसद चार दिवसांच्या सुट्टीनंतर राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज आज पुन्हा प्रश्नोत्तराच्या तासानं सुरु झालं राज्यसभेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी युनायटेड किंगडम मधल्या वंशवादाला उत्तर दिलं युनायटेड किंगडममध्ये भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात असून तिथल्या परिस्थितीवर आमचं बारकाईनं लक्ष आहे वंशवादाच्या मुद्द्याकडे डोळेझाक करून चालणार नाहे वेळ येताच हा मुद्दा आम्ही तिथल्या सरकारकडे उपस्थित करू असं जयशंकर म्हणाले

ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी नागरिकांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ग्राहकांचे हक्क सुरक्षित रहावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पुढाकार घेतलेला आहे तसंच ग्राहकांच्या समस्यांकडे कार्यक्षमतेने लक्ष दिलं जात आहे असं प्रतिपादन गोयल यांनी केलं योग्य किंमतीला चांगलं उत्पादन मिळणं हा ग्राहकाचा हक्क असल्याचं ट्वीट माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे ग्राहकांनी आपल्या तक्रारी ग्राहक मंचासमोर आणण्यास घाबरू नये असं आवाहन त्यांनी केलं

सार्थक शैक्षणिक कार्यक्रमाचं काल गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते भोपाळमध्ये उद्घाटन झालं या वेळी गडकरी यांनी आपले विचार व्यक्त केले तीन दिवसांच्या या कार्यक्रमामध्ये आत्मनिर्भर भारत परिषद आणि प्रदर्शनाचा अंतर्भाव आहे रोजगार मिळण्यासाठी शिक्षण महत्वाचं असलं तरी कौशल्यविकासाशिवाय आपलं लक्ष्य साध्य होणार होणार नाही असंही गडकरी म्हणाले

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासन परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली

राज्यपाल तामिलसाई सौंदरराजन यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरवात होत आहे

कथकली नर्तक निधन प्रसिद्ध कथकली नर्तक चेमनचेरी कुन्हीरमण नायर यांचं काल कोझिकोडे इथं वृद्धापकाळानं निधन झालं

आपल्या आकर्षक मुद्राभिनयानं त्यांनी गेली अनेक दशकं रसिकांना मोहिनी घातली होती

उत्तरेकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांनी शहराला धुळीनं वेढलं असून दृश्यमानता एक किलोमीटरपेक्षा कमी आहे बीजिंगच्या सर्व परिसरात हे वादळ पसरलं असून गेल्या दशकातील हे सर्वाधिक तीव्रतेचं वादळ असल्याचं चीनच्या हवामान विभागानं जाहीर केलं आहे

जवळच असलेल्या गोबीच्या वाळवंटामुळे दर वर्षी मार्च एप्रिलमध्ये अशी वादळ चीनला नवी नसली तरी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जंगलतोडीमुळे त्यांची तीव्रता वाढत आहे अमेरिका वादळ अमेरिकेतल्या वायव्य भागात असलेल्या रॉकीज पर्वतरांगा आणि पश्चिम अमेरिकेला सध्या मोठ्या प्रमाणात हिमवृष्टीचा सामना करावा लागत आहे डोंगरभागात एक मीटरपेक्षा जास्त बर्फाची दाट चादर पसरली आहे मोठी वर्दळ असणाऱ्या डेन्व्हरच्या विमानतळावरची दोन हजार उड्डाणं रद्द करावी लागली

या भागातल्या महामार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे हिमवृष्टीमुळे या भागातली वृक्षसंपदा आणि विद्युतपुरवठा दोन्ही धोक्यात आले आहेत

परदेशी गुंतवणूक इतरत्र वळल्यामुळे वित्तीय रोख्यांची झालेली घसरण याला कारणीभूत असल्याचं जाणकरांचं मत आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोनाविरुद्धचा लढा दिवसेंदिवस अधिकच गंभीर होताना दिसत आहे त्यामुळे स्वच्छतेच्या नियमांचं पालन अधिकच काटेकोरपणे करण्याला पर्याय नाही वारंवार हात निर्जंतुक करा गर्दी करणं आणि गर्दीत जाणं टाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार